बाईटमोदी आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी भारताला नवोन्मेष आणि उद्यमाचं सर्वाधिक आकर्षक केंद्र बनवावं असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

याद रखिये कि ये सिर्फ ये प्रणाब है असली चूनौती आपका बहार इत्त्जार कर रही है आपने आज तक जो हसील किया है और आगे जो करने जा रहे है उसे आपकी आपने आपने परिवार की सव्वासे करोडो देशवासियों की उम्मीदी जुडी है आप जो करनेवाले है उसे देश के नई पिढी का भविष्य बनेगा और न्यू इर्खिया भी मजबूत होंगी यावेळी मोदी यांच्या हस्ते ऊर्जाविज्ञान पर्यावरणविज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्राच्या नवीन इमारतींचं उद्दाटन करण्यात आलं पंतप्रधानः वेगाने विकसित होणा या भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या आर्थिक वर्षात सुमारे एक कोटी रोजगारांची निर्मिती झाली असून विरोधी पक्षाकडून बेरोजगारी बाबत होणारी तक्रार आता थांबली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंद वही जी एस टी महिला सबलीकरण भारत पाक संबंध आदी महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी यावेळी भाष्य केल

साखर इथेनॉलः साखर कारखान्याच्या आगामी गाळप हंगामात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यासाठी केंद्र सरकारन मान्यता दिल्याचं साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी सांगितलं आहे

ऐकूया त्याविषयीचा हा वृत्तांत माहितीद्रत उपक्रमाद्वारे युवकाछिडून सरकारी योजनाध्वा माहितीचा प्रसार करण्यात येणार आहे महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे युवक यात सहभागी होऊ शकतात जिल्हा माहिती अधिकारी प्रत्येक महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाला प्रथम ही माहिती देतील

माहितीदूत उपक्रमासाठी मोबाइल एप्लिकेशन तयार करण्यात आले आहे या एपमध्ये युवकासी कोणत्या योजनासी माहिती द्यावी याबाबतचा मजकूर व्हिडिओ अॅपवर अपलोड करण्यात येईल

आकाशवाणीच्या बातम्यास्तिठी मनोज क्षीरसागर पुणे

अशाच दोन लाभार्थींचं मनोगत ऐकूया त्यांच्याच शब्दांत

गेल्या दोन वर्षांपासून मी यवतमाळ शहरात जीमचा व्यवसाय करतो जीमच्या इन्व्हेसमेंटमध्ये साहित्याची गरज होती मला प्रधानमध्यी मुद्रा योजनेच्या बाबतीत कळले

प्रधानमध्यी मुद्रा योजनेमधून नवीन प्रकारचे साहित्य माझया फिटनेस स्टूडिओमध्ये खरेदी केली व त्यातून माझा व्यवसाय द्विगुणित झाला

लोहारा इथछोटसस्रायकलच दिकान होत बेला माझा व्यवसाय वाढवायचा होता

मी त्यासाठी अर्ज केला

ऐकूया त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून उस्मानाबाद जिल्हयाच औगोलिक वातावरण तृती लागवड आणि रेशीम कोष उत्पादनासाठी उत्तम असल्यामुळ उस्मानाबादच्या रेशीम कोषात्ती मोठी मागणी आहे जिल्हयात अनियमित पावसामुळसितत उद्भवणा या दुष्काळी परिस्थितीवर मात करून नियमित शाक्षत शेतीपूरक उत्पन्नाचा स्ञोत म्हणून जिल्हयातले शेतकरीतृती लागवडीकडे वळू लागले आहेत

उस्मानाबाद जिल्हयातल्या वाशी तालुक्यातलखिमकरवाडी हे गाव आता रेशीम गाव अशी वेगळी ओळख निर्माण करत आहे

रेल्वे ब्लॉक प्णे लोणावळा रेल्वे मार्गावर तळेगाव शेलारवाडी देहरोड स्थानकांदरम्यान स्वयंचालित सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे याकामांनिमित्त या मार्गावरील अनेक लोकल गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत याची प्रवाशांनी दखल घ्यावी असं रेल्वे प्रशासनानं सांगितलं आहे

भारतीय ऑलिंपिक संघटनेनं या नावांची शिफारस केली होती नायपॉलः व्रिटिश लेखक विद्याधर नायपॉल यांचं काल लंडन इथं निधन झालं

नायपॉल यांच्या साहित्यकृती प्रामुख्याने वेस्ट इंडीजवर केंद्रित होत्या परंतु नंतर त्यांनी इतर देशांमधील विशेषतः वसाहदवादाच्या नंतरच्या बदलातील मानवी संघर्षावर आपलं लिखाण केलं

मोहमद शामीने तीन तर हार्दिक पंड्याने दोन बळी घेतले

हत्तींच्या संवर्धनाकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो

धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे जिल्ह्यातील दहा बंधारे पाण्याखाली गेले असून विविध धरणामधून पाणी सोडलं जात असल्यामुळं नद्या दुथडी भरून वाहत आहेत

हवामानः उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाजानुसार कोकणात बहतांश ठिकाणी विदर्भात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं